हॉटेल कक्ष पुणे शहरात आत्तापर्यंत केवळ विलगीकरण कक्ष म्हणून वापरण्यात येणारी रुग्णालयाजवळील हॉटेल्स आता लक्षणं न दिसणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरली जाणार आहेत त्यादृष्टीनं हॉटेल आणि संबंधित रुग्णालय यांच्यात स्वतंत्र करारही केले जात आहेत लक्षण न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच उपचार घेण्याची विनंती केली जात आहे मात्र अनेक जण रुग्णालयातच भरती होण्याचं आग्रह धरत असल्याने आणि रुग्णालयात जागा नसल्याने हा पर्याय काढला आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे या हॉटेलच्या खोल्यातून लक्षणं न दिसणारे किंवा सौम्य लक्षणे असणारे कोरोनाचे रुग्ण ठेवले जाणार असून डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वर्ग रुग्णांना तपासण्यासाठी हॉटेलला भेट देणार आहेत

खाजगी रुग्णामलयांमध्येन कोरोना बाधित म्हकणून उपचार घेत असलेल्यार परंतू कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्यध लक्षणे असलेल्या् रुग्णांपचे समूपदेशन करुन त्यांचना घरी पाठविण्यातत यावं असं जिल्हासधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे परंतू कोणतीही लक्षणे नाहीत मात्र असे रुग्ण घरी जाण्या स नकार देत असतील तर त्यां ची यादी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवावी तसंच असे रुग्ण रुग्णालयात आढळून आल्यास संबंधित रुग्णा लयाच्या प्रशासनावर कारवाई करण्याचा इशाराही राम यांनी दिला आहे पवार पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संगणकीय प्रणालीचा वापर करा तसंच मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले शासकीय विश्रामगृह इथं कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत ते बोलत होते

वस्तू पुणे शहरात टाळेबंदीच्या काळात औषधांच्या द्कानात सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंची विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं असून या काळात अशा वस्तूंची विक्री करू नये अशा सूचना पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी विक्रेत्यांना दिल्या आल्या आहेत मेट्रो पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट भूयारी मार्गासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर केला जात आहे मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी जिथे थोड़ी अधिक जागा आणि अधिक ऊंचीचा बोगदा आवश्यक आहे त्या ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जात आहे शिवाजीनगर आणि स्वारगेट आशा दोन्ही बाजूने या मार्गाचं काम सध्या सुरु आहे राखी पुढील महिन्यात येत असलेल्या राखी पौर्णिमेसाठी यंदा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या राख्यांची विक्री करण्याचा निर्णय पूण्यातल्या अखिल भारतीय व्यापारी महासंघाने घेतला आहे चीनबरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सामान आमचा अभिमान ही राष्ट्रीय मोहीम महासंघाने राबवण्याच ठरवलं असून त्यानुसार स्वदेशी राख्यांची विक्री केली जाणार आहे यासाठी महिला बचत गट स्वयंरोजगार गटाची मदत घेण्यात येत आहे बाजार पुण्यात पाच दिवसानंतर टाळेबंदी शिथिल होणार असुन गुलटेकडी इथल्या कृषी बाजार समितीच्या आवारात भाजीपाला आणि भूसार मालाला सकाळी आठ ते दूपारी बारापर्यंत विक्रीला परवानगी देण्यात आली आहे मात्र एवढ्या कमी कालावधीत मालाची खरेदी विक्री करणं अवघड असुन वेळेत बदल करण्याची मागणी समितीनं जिल्हा प्रशासनाला केली आहे अशी माहीती समितीचे प्रशासक बी

देशमुख यांनी दिली आहे

पुण्याचे धन्वन्तरी म्हणून ओळखले गेलेले दिवंगत डॉक्टर एच व्ही सरदेसाई यांचे ते धाकटे बंधू होते

सांप्रदायिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं होत हवामान पूणे आणि परिसरात आज पावसाच्या तुरळक सरी पडल्या

उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत